शहरातल्या टीव्ही सेंटर चौक इथं रस्त्याच्या व्हाईट टॅपिंग कामाचा श्भारंभ मुख्यमंत्र्यांनी केला

अजून सव्वाशे कोटी रूपये रस्त्यांकरता या शहराला देण्याची घोषणा या ठिकाणी मी करतो हे सव्वाशे कोटी रूपये हे विधानसभा निवडण्कांच्या आधी मी देणार आहे आणि विधानसभेत तुमचा आर्शिवाद मिळाल्यानंतर पुन्हा शंभर कोटी रूपये मी त्या ठिकाणी देणार आहे आणि या शहरामध्ये सगळे प्रमुख रस्ते चांगले झाले पाहिजे

उच्वत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीत छत्रपती शिवाजी महाराज संकुलाचं भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं

भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या कार्यशाळेला मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं आगामी निवडणुका संघटना आणि विशेषता तरूणांच्या जोरावर जिंकल्या जाणार असल्याचं ते म्हणाले फुलंब्री इथल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारत शासकीय विश्रामग़ह फुलंब्री कान्होरी बाबरा नाचनवेल रस्ता तसंच अन्य विकास कामांचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं

त्यासंबंधीचा शासन निर्णय तत्काळ जारी करण्याचे निर्देश मदत आणि प्नर्वसन मंत्री तथा यासंबंधीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल दिले

दुष्काळी भागातल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आलं आहे मात्र या निर्णयापूर्वी घेण्यात आलेलं शुल्क या महिनाअखेरपर्यंत परत करण्याच्या सुचना संबंधित विद्यापीठांना केल्याचं पाटील यांनी सांगितलं चारा उत्पादन वाढण्यासाठी गोरक्षण संस्थांना नाममात्र दरात गाळपेर जमिनी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला

सातारा इथं काल क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळ्यात ते बोलत होते तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी नायगाव इथं सावित्रीबाईंच्या स्मारकाला अभिवादन केलं प्णे शहरात पहिली मुलींची शाळा सुरु झालेल्या भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येईल असं ते म्हणाले महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी राज्य सरकारनं केंद्राकडे प्रस्ताव पाठवल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली

पी जे अब्दुल कलाम आझाद स्मारक इथं सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते

आमचं हे बातमीपत्र न्यूज आॅन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काल ही माहिती दिली महामंडळ गोदामांचीही उभारणी करणार असून उत्पन्न वाढवणं आणि विविध सुविधा किफायतशीर दरात उपलब्ध करुन देण्याच्या द्रष्टीनं या सेवा राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलं

करंदीकर जीवन गौरव प्रस्कार ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना तर श्री

भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार साहित्य प्रसार केंद्र या प्रकाशन संस्थेला जाहीर झाला आहे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी काल ही माहिती दिली

अशोक केळकर भाषा अभ्यासक प्रस्कार ज्येष्ठ भाषा वैज्ञानिक डॉ कल्याण काळे यांना आणि मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक प्रस्कार झाडीबोलीचे अभ्यासक डॉ हरिश्चंद्र बोरकर यांना जाहीर झाला आहे

नांदेड जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीनं आयोजित जाहीर सभेत ते काल बोलत होते नोटबंदीमुळे शेतमालाचे भाव सतत खाली येत असल्यानं शेतकरी भारतीय जनता पक्षावर नाराज असून त्यामुळे मतदारांनी राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड राज्यांमध्ये भाजपाला नाकारलं असं ते म्हणाले

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनीही या कार्यशाळेत मार्गदर्शन केलं

या निधीतून गावातली जलसंधारणाची कामं केली जाणार आहेत

यात्रेनिमित्त कृषी प्रदर्शन तसंच विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे आठ तारखेपर्यंत चालणाऱ्या या यात्रेत लोककला महोत्सवही आयोजित करण्यात आला आहे